आज वित्त विधेयक लोकसभेनं मंजूर केलं त्यानंतर कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लढणा या सर्वांचं खासदारांनी सदस्यांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं आणि कामकाज संस्थगित करण्यात आलं कोरोनाविरुदधचा लढा गंभीरपणे घ्या स्वतःच्या आणि द्रसऱ्यांच्या आरोग्याशी खेळ नका असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे

रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका असं आवाहन म्ख्यमंत्र्यानी केलं आहे

सध्यातरी या आजारानं साम्दायिक स्तरावरच्या संसर्गाचं स्वरुप धारण केलेलं नसल्याचंही ोपे यांनी स्पष् केलं कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मीच आहे माझा रक्षक या तत्वाचा अंगिकार करावा आणि परिस्थितीला गांभीर्यानं घेत नागरिकांनी घरीच राहावं असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश ोपे यांनी आज केलं

लहान म्लं आणि वयोवदधांची विशेष काळजी घ्यावी मध्मेह रक्तदाब हृदयविकार असे आजार आधीपासून असल्यानं ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली आहे त्यांनी अजिबात बाहेर पड्र नये असं आवाहन त्यांनी केलं

कोरोनाच्या प्रादर्भानं आरोग्य व्यवस्थेवर आलेल्या ताणामुळे रक्ताचा तृ वडा निर्माण होण्याची शक्यता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश शोपे यांनी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांनी स्रक्षित पद्धतीनं मर्यादेत स्वरुपाच्या आणि सामाजिक स्तरावर व्यक्तींमध्ये स्रक्षित अंतर राखलं जाईल अशा पद्धतीनं रक्तदान शिबीरांचं आयोजन करावं असं आवाहन त्यांनी केलं

धान्य बाजारातून मुंबई आणि इतर शहरांना प्रेसा धान्यप्रवठा करण्यात आला असून आवश्यकता भासल्यास प्रवठा स्रळीत राहील असा विश्वास धान्य मार्के च्या व्यापा यांनी व्यक्त केला आहे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई प्णे महामार्ग वाहत्कीसाठी बंद करण्यात आला आहे

कोरेगाव भीमा प्रकरणातली स्नावणी आयोगानं प्ढील आदेशापर्यंत प्ढे ढकलली आहे